स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाची सेवा करताना आपले प्राण किंवा अवयव गमावणाऱ्या जवानांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारलं आहे

भारतीय सैन्य जगातल्या सर्वात शूर सैन्यदलापैकी एक असून त्यांनी मोठमोठी आव्हानं स्वीकारली आणि त्यात यश मिळवलं असं स्मारकाच्या लोकार्पणाआधी माजी सैनिकांशी बोलताना मोदी म्हणाले पुलवामा दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना प्रधानमंत्र्यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली

राफेल विमान खरेदी प्रकरणी खोडा घालत असल्याबद्दल काँप्रेसवर त्यांनी यावेळी टीका केली संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यावेळी उपस्थित होत्या सैनिकांचं स्मारक उभारण्याचं वचन सरकारनं पूर्ण केल्याचं त्या यावेळी म्हणाल्या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं विद्यार्थ्यांनी आपली प्रगती करावी असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे

ज्ञानावर आधारित शिक्षण घेणं ही आजची गरज असून त्यामुळे विद्यार्थ्याना अधिक व्यापक प्रमाणात संधी मिळेल असं त्यांनी यावेळी सांगितलं विद्यार्थ्यानी नव्या आव्हानांचा सतत सामना केला पाहिजे असंही ते म्हणाले भारतानं जागतिक पातळीवर तंत्रज्ञान क्षेत्रात नाव कमावलं आहे असे गौरवोद्वार त्यांनी यावेळी काढले कानपूर श्वल्या रुमा परिसरातल्या द्योरी घाटातल्या बालाजी मंदिरात राष्ट्रपतींनी आज पूजा केली तसंच आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्रात धम्म कल्याण केंद्रामध्ये त्यांनी एका ब्लॉकचं उद्घाटन केलं विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला राज्यपालांनी काश्मीरमध्ये पुलवामा श्विं केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत हुतात्म्यांना आदरांजली वाहिली अपुऱ्या पावसामुळे दुष्काळाची झळ बसत असलेल्या भागाला वीज देयक तसंच शैक्षणिक शुल्कात सवलत चारा छावणी टैंकरद्वारे पेयजल पुरवठा आदी योजनांचा राज्यपालांनी आढावा घेतला शेतकरी तसंच पशुपालकांसाठी राज्य सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची राज्यपालांनी माहिती दिली

विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकत विधान भवनाच्या पायऱ्यांवर मूक आंदोलन केलं

त्याचप्रमाणे विधानसभेत आणि विधानपरिषदेत पुलवामा दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली दोन्ही सभागृहात विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांना तर विधानसभेत डॉ गुणवंतराव सरोदे संजय बंड विठ्ठलराव घारे हदगावचे बापूराव पाटील कृष्णराव जगदाळे सूर्यकांत उर्फ बापू खेडकर या माजी सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृह नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला

आसाम राज्याला महसूल विभागानं भेसळयुक्त दारुविरोधी मोहीम तीव्र केली आहे

भेसळयुक्त दारुचे नमुने परिक्षणासाठी पाठवले आहेत जंगलात राहणाऱ्या आदिवासींकडून त्यांचा वनभूमीचा अधिकार काढून घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाजपाशासित राज्य लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत

आदिवासींच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना केल्या जातील असं शाह यांनी काल ट्विटरवरून सांगितलं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आदिवासींच्या हिताच्या रक्षणाची हमी केंद्रीय अनुसूचित जातीजमाती मंत्रालयानं यापूर्वीच दिली आहे

आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगासोबत संपर्कात राहून वास्तविकतेच्या आधारावर समस्या सोडवाव्यात अशी सूचना माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितींनं ट्विटर या समाज माध्यमाला केली आहे संसदीय स्थायी समितीनं आज नवी दिल्लीत ट्विटरच्या जागतिक सार्वजनिक धोरण विभागाचे उपाध्यक्ष आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली निवडणुकीवर होणारा परदेशी घटकांचा प्रभाव टाळण्यासाठी खबरदारी घायला ट्विटरला सांगण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं उत्तरप्रदेशापाठोपाठ समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजपार्टी यांच्या आघाडीनं उत्तराखंड आणि मध्यप्रदेशातही लोकसभेच्या आगामी निवडणूका एकत्रिपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे उत्तराखंडात समाजवादी पार्टी पौडीची जागा लढवणार असून राज्यातला एकच जागा बसपा लढवणार आहे मध्यप्रदेशात समाजवादी पार्टी तीन आणि बसपा तिर जागांवर उमेदवार उभे करणार आहे दोन्ही पक्षांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली मनी लॉण्डरिंग प्रकरणी आरोप असलेले रॉबर्ट वडरा यांच्या चौकशीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावत दिल्लीतल्या न्यायालयानं रॉबर्ट वडरा यांना उद्या सक्त वसुली संचालमालयासमोर हजार राहण्याचे आज आदेश दिले आहेत

सुरक्षा दलांच्या मानवी हक्कांच्या संरक्षणासंदर्भात दाखल एका याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे यासंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकार जम्मू कश्मीर राज्य सरकार तसंच संरक्षण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे सुरक्षा दलाच्या जवानांवर जमावाकडून होणारे हल्ले रोखणं तसंच त्यांच्या मानवी हक्कांचं रक्षण करण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्याची मागणी या याचिकेत केली आहे आगामी निवडणूकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या गोवा विभागाची पणजी श्विल्या पक्षाच्या मुख्यालयात आज बैठक झाली या बैठकीत पक्ष प्रशासनासंदर्भातल्या बाबींवर चर्चा झाल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बातमीदारांना सांगितलं

ग्रीन बूक हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरला विरब्रिटिश अभिनेत्री अॅलिव्हिया कोलमन हिला द फेव्हरेट या चित्रपटातल्या क्वीन अनी या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला बोहेमियन ऱ्हापसोडी या चित्रपटासाठी रामी मलेक याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला